थायलवे प्रधानमजनरल प्रयुत चान ओ चा बरोबर ते द्विपक्षीय चर्चा करतील

आदित्य बिर्ला समूहाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात मोदी हजर राहणर आहेत आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मक्रिप बिर्ला याप्ती गुनवणुक दाराप्ती आकर्षित कण्याकरिता मोदी करत असलेल्या प्रयत्नाधी प्रशस्त केली असेआमच्या वार्ताहारानं साधितल अशीयान बरोबरचे आपले सक्कीहे आपल्या परराष्ट्र व्यवहार आणि ऍक्टईस्ट्योरणाचा मुख्य भाग आहे असहीया वार्ताहारानं साशितल निर्भया निधीचा उपयोग करुन दक्षितल्या सर्व जिल्ह्यात मानवी तस्करी प्रतिबंधक केंद्र आणि प्रत्यक्त पोलीस ठाण्यात महिला मदत केंद्र स्थापन करण्यात यर्तील असं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती आणी यांनी सांगितलं महिलांमधस्त्रिक्षर्ती भावना विंबवून महिला सुरक्षद्वीबळकटीकरण करण्याच्या उद्दधीनं हा निर्णय घरित्याचं त्यांनी काल ट्विटवरुन जाहीर केले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत जलदगतीनं पावलं उचल्याबद्दल ज्ञाणी यांनी कृतज्ञता व्यक्त कल्ली आह

महिलांच्या सुरक्षितत्त्तीठी काम करणाऱ्या स्वयंसहीी संस्था आणि केंद्र सरकारच्या उपक्रमांना हा निधी मदत करतो

तोज्यात सर्वाधिक जागा मिळवून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असून सत्ता स्थापनस्तिठीच सिर्व अधिकार मुख्यमंत्री दक्षेंद्रे फडणवीस यांना बहाल करण्यात आल्ञािहा शिवसमी आपल्या समसमान सत्ता वाटपच्या भूमिक्खेर ठाम असून भाजपानं प्रथम राज्यपालांकडसित्ता स्थापनघी दावा करावा असं म्हटलं आह

छ पूजे निमित्तान रिष्ट्रपती रामनाथ कोविद्दप्रधानमत्ती नरेंद्र मोदी यासीी देशवासियासी शुभेच्छा दिल्या आहेत

सी

विरा कोहलीच्या गछिजेरीत भारताच उचूत्व रोहित शर्मा करणार आहे

सी सी च्या बद्दींमुळे शाकिब उल हसन या सामन्यात नसणार

या आधी माहिती आणि प्रसारणमक्तीप्रकाश जावडेकर यांची या निवडीची माहिती प्रसारमाध्यमात्ती दिली होती

सिक्कीम चे राज्यपाल गति प्रसाद हे देखील त्याच्या बरोबर असतील

बी आय चौकशी करण्याचा निर्णय उत्तरप्रदृष्ट सरकारनं घरिला आह प्राप्रकरणी वीज महामंडळाच्या दोन अधिका यांना काल अटक करण्यात आली या दोन अधिका यांनी बक्रीयदक्षीरपण वीज महामंडळाल्या कर्मचा यांचा चार हजार एकश ब्रावीस कोटी रुपयांचा भविष्यनिर्वाह निधी दिवान हाऊसिंग फायनान्स लिमिटक्सिध गुतवला होता